आग लागलेल्या इमारतीची त्यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना कंपनीने मदत जाहीर केली असून आणखी काही लागल्यास राज्य सरकार ते करेल असेही ते म्हणाले कोरोना आढावा कोरोनाचा प्राद्र्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या घेणे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेताना केल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या मारक सक्ती पुणे शहरात एकाच कुटुंबातील व्यक्ती चारचाकी वाहनातून प्रवास करत असतील तर मास्क घालण्याची सक्ती नसेल असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली मास्क सक्तीच्या निर्णयाबद्दल बद्दल महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले आपण सगळेजण गेले अनेक दिवस काळजी घेतोय

ह्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये माननीय पोलिस आयुक्त असतील महापालिका आयुक्त असतील याच्यामध्ये चर्चा झाली आणि याच्यामध्ये एका कुटुंबातील व्यक्ती जर चारचाकी गाडीतून जात असतील तर त्यांना या मास्क घालण्याच्या सक्तीपासून मुक्तता द्यावी अशा प्रकारची चर्चा झाली आणि तो निर्णयही झाला

परंतू हे फक्त क्ट्रंबातील व्यक्ती असतील तरच होईल प्रवासी कार ज्या आहेत याच्यामध्ये ओला उबेरची उदाहरण आपल्याला देता येतील याच्यामध्ये मात्र हा नियम लागू राहणार आहे द्चाकीवर हा नियम लागू राहणार आहे

बाहेर क्ठेही वावरताना मास्क हा आवश्यक आहे

अविनाश आहेर यांनी काल सकाळी कोविशिल्ड ही लस टोचून घेतली इतरांनीही लस टोचुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं सर्व आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांना विनंती करतो की मीही आज कोरोना लस घेतली आहे

लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही थोडंसं संध्याकाळच्या वेळी ताप आणि थंडी वाजून येते आसा काहींचा अनुभव आहे परंतू मी घेतल्यानंतर मला आत्तापर्यंत तरी काही झालेले नाही

परंतु ही लस सुरक्षित आहे सर्व अधिकारी डॉक्टर्स शासकीय खाजगी या सर्वांनी या लसीकरणासाठी पुढे यावं वाशिम जिल्ह्यामध्ये तीन लसीकरण केंद्र आहेत त्या केंद्रांवरती आपलं नाव आल्यावर आपण नक्की जाऊन लस घ्या

सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो

प्रदीप व्यास यांनी दिली

अशा परिस्थितीत सण उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत केले लस प्रवठा विविध देशांना भारतात तयार झालेल्या कोविड प्रतिबंधक लसींचे वितरण यापुढेही नियोजनबद्ध रीतीने सुरूच राहील असे परराष्ट्र मंत्रालयाने काल सांगितले लसी इतर देशांना पाठवताना देशात आवश्यक साठाही निश्चितपणे ठेवला जाईल अशी ग्वाही परराष्ट्र सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली भारत लस निर्मितीचे एक प्रमुख केंद्र असल्याने अनेक देश भारताकडून लसींची मागणी करत असल्याचे ते म्हणाले

त्या पार्श्वभूमीवर शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी शाळांनी घ्यावी असे आदेश सर्व शाळांना दिल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काल दिली